यावेळी शेतक यांच्या सर्व शंकांचं निरसन झाल्याचं त्यांनी सांगितलं

ते काल नागपूर इथं भाजपाच्या अनुसूचित जाती राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते

अहमदनगर इथं ायोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते समविचारी पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं

पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी पीटीठ्य या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती